दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली महाराष्ट्रासह मध्यप्रदेश ग्जरात राजस्थान कर्नाटक उत्तरप्रदेश आणि हरयाणा या सात राज्यांमध्ये आगामी पाच वर्ष ही योजना राबवली जाणार आहे

ग्रामस्तरावर भूजल व्यवस्थापन आणि पाण्याच्या मागणीनुसार जलव्यवस्थापनात बदल करण्याच्या उद्देशानं ही योजना राबवण्यात येणार आहे

एका वृत्तवाहिनीला काल दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी एनपीआरमधली कोणतीही माहिती एनआरसीमध्ये वापरली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची सुरुवात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच झाली असून ही एक चांगली योजना असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं ती सुरु ठेवल्याचं ते म्हणाले

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती

राज्यातल्या गरीब आणि गरजू जनतेला केवळ दहा रुपयात शिवभोजन उपलब्ध करुन देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तातडीनं आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते असंही त्यांनी म्हटलं आहे

लातूर इथं विविध सामाजिक तसंच व्यावसायिक संघटनाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली खासदार सुधाकर शृंगारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले यावेळी या कायद्याविषयी माहिती देणाऱ्या पत्रकांचं वाटपही करण्यात आलं केलं

या कायद्याबद्दल जनतेत संभ्रम पसरवून अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली हिंगोली इथंही या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं या मोर्चामध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनाचे फलक हाती घेतलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती औैंढा नागनाथ इथंही नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काल भव्य मोर्चा काढण्यात आला नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथंही या कायद्याच्या समर्थनार्थ आमदार डॉ त्षार राठोड यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली

विभागप्रमुख उपसंचालक नितीन केळकर यांनी हा पुरस्कार स्विकारला

राज्यात यापुढे जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिरं जनजागृती मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्न करेल असंही त्यांनी सांगितलं लातूर महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदी पुन्हा एकदा भाजपाचे मंगेश बिराजदार यांची निवड झाली आहे काँग्रेसचे इसरार सगोरे यांचा पराभव करत बिराजदार यांनी विजय प्राप्त केला

पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातले या तीन देशातून अवैधरित्या भारतात आलेल्या मुस्लिमांना नागरिकत्व कायद्यांतर्गत परत पाठवून दिलं जाईल का नाही विदेशी नागरिकांना भारताबाहेर पाठवण्याची तरतूद नागरिकत्व कायद्यात नाही

रब्बी हंगामाच्या पीक विम्यासाठी पीक विमा कंपनीची निय्क्ती करण आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डी

पाटील होटाळकर हे होते माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती आज सुशासन दिन म्हणून साजरी होत आहे यानिमित्त उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीच्या वतीनं मराठवाड्यात सामाजिक कार्य सातत्यानं करणाऱ्यांना लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर खंडेरायाच्या दर्शनासाठी नांदेड लातूर बीड उस्मानाबाद परभणी जालना हिंगोली आदि जिल्ह्यांसह राज्यातून हजारो भाविकांनी रांगालाऊन देवस्वारीचं दर्शन घेतलं देवस्वारीचं शासकीय विश्रामगृह माळेगाव इथ आगमन झालं शनिवार पर्यंत चालनाऱ्या या यात्रेत तमाशा महोत्सव कुस्त्यांचा दंगली लालकंधारी वळू आणि सुद्रड गाईच्या स्पर्धा भाजीपाला उत्पादक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत

बीड जिल्ह्यात केज जवळ चंदन सावरगाव इथं काल द्रपारी ही दूर्घटना घडली

ज्येष्ठ समीक्षक प्रभाकर बागले यांच्या हस्ते साहित्यिकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं